घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केलेल्या तयारीचा व्यापक आढावा घेतला ते पुढे म्हणाले की सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे तसंच स्वतःच्या संरक्षणासाठी लहान पण महत्वाची काळजी घेतली पाहिजे असंही मोदी म्हणाले कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या देशांना मदत म्हणून जागतिक बँकेनं बारा अब्ज अमेरिकी डॉलरचा सहाय्यता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे काल जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी बातमीदारांना ही माहिती दिली ज्या देशाला या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या देशाला जास्त निधी देण्यात येईल

शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचाकोणताही निर्णय अदयाप झालेला नसल्याचं मुख्यमंत्री उदधव ठाकरेयांनी स्पष्ट केलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते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 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआर संदर्भात एकसमिती स्थापन करून निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले नागरिकत्व सुधारणाकायदा सीएए संदर्भात आपल्या भूमिकेचाप्नरुच्चार केला राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलंजाईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कालविधानपरिषदेत दिली यात राज्यातल्या जनतेला शंभरय्निटपर्यंत मोफत वीज देणं तसंच शेतकऱ्यांना दिवसा देखील चारतास वीजदेण्याचं प्रस्तावित असून अहवाल आल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

काल हरियाणा इथं भारत तिबेट पोलीस दलाच्या क्रीडांगणावर आयोजित राष्ट्रीय पोलीस अष्टलेटिक स्पर्धेच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते